न्यायालयाच्या अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं अनिल अंबानी यांना दोषी ठरवलं मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना फ्रान्सचा पाठिंबा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बीन सलमान बीन अब्दुल्लाजीझ अल सौद यांच्याशी नवी दिल्लीत परस्पर संबधांवर चर्चा करणार आहेत या चर्चेदरम्यान विविध करारांवर स्वाक्ष या होण्याची शक्यता आहे सौदी युवराजांचं आज सकाळी राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत झालं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 दोन्ही देशांचं नेतृत्व दोघांसाठीही फायद्याचं ठरेल असा विधास त्यांनी व्यक्त केला परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी सौदी युवराजांची भेट घेतली व्यापार गुंतवणूक संरक्षण सुरक्षितता आणि क्षेत्रिय सहकार्य वाढवण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाली सौदी युवराज आज संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत

तांत्रिक विकासाच्या आजच्या काळात ऊर्जा आणि पर्यावरण या दोन्ही क्षेत्रांकडे विशेष लक्ष देण्याची गरज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे नवी दिल्लीत या विषयावर भरलेल्या प्रदर्शन आणि परिषदेत ते बोलत होते पर्यावरणाच्या समस्या सोडवण्यासाठी धडक कृतीच्या योजना धोरणकर्त्यांनी राबवायला हव्यात नागरिकांना परवडणा या किमतीत वीज पुरवठा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं ते म्हणाले यावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉक्टर हर्षवर्धन उपस्थित होते देशाचा विकास झपाट्यानं होत आहे त्यामुळे स्वच्छ ऊर्जा आणि पाणी ही काळाची गरज आहे असं ते म्हणाले राष्ट्रीय ज्ञेक्ट्रॉनिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजूरी दिली मंत्रिमंडळ बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बातमीदारांना ही माहिती दिली क्रिक्ट्रॉनिक यंत्रणा आरेखन आणि निर्मितीच्या क्षेत्रात जागतिक केंद्र म्हणून भारताचं स्थान निर्माण करणं हे या धोरणाचं उद्दिष्ट आहे जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी भारतीय कंपन्यांना सक्षम होण्याकरता पूरक वातावरण या धोरणाद्वारे निर्माण होईल असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण येत्या मार्चनंतरही राबवायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली

दुपारचं भोजन योजनेअंतर्गत पुनर्रचित निकषांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिली शेतक यांना आर्थिक आणि जलसुरक्षा पुरवण्यासाठी कुसुम अर्थात किसान ऊर्जा सुरक्षा एवम उत्थान महाअभियान सुरु करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली तेल आणि वायूच्या देशांतर्गत शोध आणि उत्पादनाला चालना देण्यासाठी शोध आणि परवाना धोरणातल्या सुधारणांनाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे

दिल्ली गाझियाबाद मिरत प्रादेशिक जलद संक्रमण यंत्रणा तसंच अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुस या टप्प्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे दहशतवादी आणि राष्ट्रविरोधी घटकांसाठी अंमली पदार्थांचा व्यापार हे उत्पन्नाचं मोठं साधन आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित अंमली पदार्थ मुक्त भारत या अभियानात प्रधानमंत्र्यांनी व्हिडीओद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते देशात अस्थिरता माजवण्यासाठी या पैशांचा वापर केला जातो असं ते म्हणाले हरयाणामध्ये हिसार क्वें गुरू जम्बेश्वर विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांचा व्हिडीओ संदेश दाखवण्यात आला निरोगी आयुष्य उज्ज्वल भविष्य आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी तरुणांनी अंमलीर्थाना दूर ठेवावं असं आवाहन मोदी यांनी केलं संरक्षण उद्योग क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असून भारताच्या हवाईक्षेत्रांतर्गत परिसंस्था आणि विर क्षेत्रांमध्ये भांडवल गुंतवण्याचं आवाहन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे

मेक उ िडिया संकल्पनेवर सीतारामन यांनी भर दिला केंद्र सरकारनं घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती त्यांनी दिली संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी शंभर टक्के परदेशी थेट गुंतवणुकीला सरकारनं परवानगी दिल्याचं त्यांनी सांगितलं

हा आशियाचा सर्वात महत्त्वाचा द्विवाषिंक एअर शो आहे पाच दिवस चालणा या शोच्या माध्यमातून भारताच्या हवाई सामथ्याचं प्रदर्शन घडेल तसंच हवाई कंपन्या संरक्षण क्षेत्र आणि सरकार यांच्यात नवीन करार करण्यासाठी संधी मिळणार आहे

धनुष ही भारतात तयार होणारी पहिली लांब पल्ल्याची तोफ असून मेक िने ांडिया योजनेचं हे महत्त्वाचं यश आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी दक्षिण कोरियाच्या दोन दिवसांच्या दौ यासाठी रवाना होणार आहेत हा दौरा दोन्ही देशांमध्ये वाढत असलेल्या परस्पर संबंधांचा एक भाग आहे

न्यायालयाच्या अवमान प्रकरणी रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना सर्वोच्च न्यायालयानं आज दोषी ठरवलं अंबानी यांनी जाणून बजून आपल्या आदेशाच उल्लंघन केल्याच दूरसंचार उपकरण निर्मात्या एरिक्सनला साडेपाचशे कोटी रुपयांच देण चुकतं केलं नाही असं न्यायालयानं सांगितलं

रिलायन्स टेलिकॉम आणि रिलायन्स िक्राटेल यांनी न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे एक एक कोटी रुपये भरावे अन्यथा रिलायन्स कम्युनिकेशनच्या अध्यक्षांना आणखी एक महिना तुरुंगवास भोगावा लागेल असं न्यायालयानं सांगितलं

उद्योगपती रॉबर्ट वाडूा आज पुन्हा सक्तवसुली संचालनालयापुढे हजर झाले मनी लॉंड्रिग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या नवी दिल्ली कार्यालयात रॉबर्ट वाड्रा आज सकाळीच पोचले

याआधीही याप्रकरणी संचालनालयानं त्यांची चौकशी केली होती या चौकशीकरता त्यांनी यंत्रणेला सहकार्य करावं असे निर्देश दिल्लीतल्या न्यायालयानं त्यांना दिले आहेत जैश ए महम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात फ्रान्स मांडणार आहे मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यामुळे बळकटी मिळणार आहे नुकत्याच झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश ए महम्मदनं स्वीकारली आहे नवी दिल्लीत काल झालेल्य बैठकीत फ्रान्सच्या अध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार फिलिप एटीने आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात याबाबत चर्चा झाली फ्रान्सचा प्रस्ताव हा संयुक्त राष्ट्रातला या संबंधातला गेल्या दहा वर्षातला चौथा प्रस्ताव असेल कुलभूषण जाधव प्रकरणाची सुनावणी तहकूब करण्याची पाकिस्तानची विनती आंतरराष्ट्रीय न्यायालयान फेटाळून लावली आहे

आपल्या तदर्थ न्यायाधीशाची प्रकृती ठीक नसल्यानं नव्या तदर्थ न्यायाधिशाची नियुक्ती करेपर्यंत ही सुनावणी तहकूब करण्याची विनंती काल पाकिस्ताननं केली होती मात्र तदर्थ न्यायाधीशाच्या अनुपस्थित पाकिस्ताननं युक्तीवाद चालू ठेवावा असं सांगत न्यायालयानं ही विनंती अमान्य केली प्रसिद्ध हिंदी साहित्यीक नामवर सिंग यांचं काल रात्री नवी दिल्ली दीर्घ आजारानं ध्वे निधन झालं

नामवरसिंग हे जवाहरलाल नेहरु विद्यापिठाच्या भारतीय भाषा केंद्राचे पहिले अध्यक्ष होते

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज अरुणाचल प्रदेश अणि मिझोरामच्या नागरिकांना त्यांच्या राज्य स्थापना दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत अरुणाचल प्रदेश म्हणजे ईशान्येकडचं रत्न असून अनुपम निसर्गसृष्टी आणि उच्चतम संस्कृती हे अरुणाचल प्रदेशचं वैशिष्ट्य आहे

जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेनं पुलवामा धिं केलेला हल्ला ही एक भयंकर परिस्थिती असून लवकरच याबाबत निवेदन जारी करु असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे